मुस्लिम आरक्षणाबाबत अद्याप निर्णय नाही मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण येत्या तीन महिन्यात राज्यासाठी नवं वीज धोरण आणि

केंद्र आणि राज्य सरकारं मिळून वैद्यकीय तपासणी आणि उपचाराबाबत समन्वयान काम करत आहेत नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि या संकटावर मात करण्यासाठी आणि स्व संरक्षणासाठी लहान पण महत्वाच्या उपाय योजनांवर सर्वांनी मिळून एकजुटीन काम करण्याची गरज आहे असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे

रिझर्व्ह बँक कोरोना विषाणू संसर्गाच्या फैलावामुळे जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांवर आणि शेअर बाजारांवर विपरीत परिणाम होत असून भारतीय रिझर्व्ह बँक या सर्व आर्थिक घडामोडींवर लक्ष्य ठेवून आहे आणि भारतीय शेअर बाजारच कामकाज सुरळीत सुरु राहण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील असं निवेदन काल रिझर्व्ह बँकेच्या वतीन जाहीर करण्यात आलं

याविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अनेक पर्यटक कपन्यांनीही या सहली लांबणीवर टाकण्याचाच सल्ला दिला आहे मात्र परदेशातील सहली रद्द होतानाच देशातील अनेक अपरिचित ठिकाणंही नव्यानं सहलीसाठी निश्चित होऊ लागली असून पुणेकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

यावेळी त्यांनी ही योजना विना अडथळा आणि गतिमान पद्धतीने सुरु केल्याबद्धल सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला आणि माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास तसेच इतर अधिकारी आणि तंत्रज्ञांच अभिनंदन केल

राज्यातील वीज दर कमी व्हावा यासंबंधी विस्तृत अभ्यास करून येत्या तीन महिन्यात नवे वीज धोरण आणले जाईल यात नागरिकांना शंभर यूनिट पर्यंत वीज मोफत देण तसंच शेतकऱ्यांना दिवसादेखील चार तास वीज देण्याचा प्रस्ताव आहे अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल विधानपरिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली सदस्य प्रकाश गजभिये यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती आरोग्य योजनेत स्वच्छता कामगारांचा समावेश करण्यासाठी येत्या काळात धोरण आखण्यात येईल अस सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी काल विधानपरिषदेत सांगितल गेल्या काही काळात राज्यात मृत्यू पावलेल्या स्वच्छता कामगारांपैकी दोन कामगारांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे

दरम्यान धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही हे हिमतीने सांगा असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं अल्पसंख्याक खंत कोल्हापर मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं कार्य केवळ जिल्ह्याप्रतंच मर्यादीत राहिलं असल्याची खंत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज

अभ्यंकर यांनी काल कोल्हाप्रात पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केली सुशिक्षीत बेरोजगार युवकांना उद्योगधंदयांसाठी सहाय्य करण्यासाठी महामंडळासाठी आर्थिक तरतुदच केलेली नाही

जळगाव जिल्ह्यातील मुकाईनगर तालुक्यातील कुन्हाकाकोडा येथे मराठीची प्रश्रपत्रिका फुटल्याची चर्चा होती मात्र असं काहीही झालेलं नाही नाही असा दावा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी केला आहे याबाबत विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे

ज्या महिलांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल अशा धाडसी कर्तृत्ववान महिलांच्या कहाण्या ट्वीटर फेसबुक इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमांवर हॅशटॅग शी इन्स्पायर्स अस यावर शेअर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी देशातल्या जनतेला केलं आहे यातील निवडक प्रेरणादायी कथांना पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत खात्यावर प्रसिद्धी देण्यात येणार आहे

यंदाच्या महिलादिनी लातूरात वेगळा मोर्चा निघणार आहे यामोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे संवेदनशील पुरुष यात सहभागी होणार आहेत महिलांवरीलअत्याचाराच्या विरोधातील संघर्षात पुरुषांचा सकारात्मक सहयोग ही काळाची गरज आहे पुरुषांनी आपल्या जाणीवा जागृत करुन कणखर भूमिका घेतली तरंच समाज सुरक्षीत राहील कारण स्त्री सुरक्षीत तर समाज सुरक्षीत राहील असं मोर्चाचं आयोजन करणाऱ्या भारतीय स्त्रीशक्ती संघटनेची भूमिका आहे अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर पर्यटन दर्जा लातर लातूर जिल्ह्यातील मिनी माथेरान म्हटल्या जाणाऱ्या हत्तीबेट पर्यटन स्थळाला ब वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्याचे आदेश राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं काल जारी केले आहेत

याशिवाय हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामाविरुद्ध लढा दिलेले हे ठिकाण असल्यानं त्याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे

वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसंच कधीकधी जीवितहानी देखील होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत यावर वन विभागाच्या वतीने तोङगा काढून वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी उपायोजना करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे संपर्क मंत्री संजय राठोड यांनी दिली शिवपुरी इथं झालेल्या विविध विकास कामांच्या आढावा बेठकीत ते बोलत होते ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा बुलडाणा जिल्हयातील ज्ञानगंगा अभयारण्याचा व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीनं काम सुरू केलं आहे ज्ञानगंगा अभयारण्यात प्रती दोन चौरस किलोमीटरमध्ये एक या प्रमाणे ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत अभयारण्यातील तुणभक्षी प्राण्यांची गणना करण्याचंही काम हाती घेण्यात येत आहे ज्ञानगंगा अभयारण्यात जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यातून आलेल्या टी वन सी वन वाघाने गेल्या दोन महिन्यापासून आपले बस्तान बसवले आहे लाच नाशिक द्राक्ष निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचे कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांना काल लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात रंगेहाथ पकडले यासंदर्भात नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे पाऊस गडचिरोली गडचिरोली परिसरात काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली या पावसामुळे गहू हरभरा कापूस इत्यादी पिकांचं नुकसान झालं आहे